उत्पादन क्षेत्र आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा क्षेत्रांना प्रोत्साहन भत्ता देण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांसाठी निधी पुरवण्याच्या योजनेला मुदतवाढ

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

भारतीय कर प्रणालीत पारदर्शकतेचं युग येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

स्थानिक उत्पादनांना चलना देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाची लोकल फॉर दिवाळी मोहीम मंत्रीमंडळ भारतीय उत्पादन क्षेत्र आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं दहा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादन आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याच्या योजनेला आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली यात दूरसंचार औषध निर्मिती वाहन आणि वाहनांचे सुटे भाग वस्त्रोद्योग तसंच अन्नपदार्थ या क्षेत्रांसाठी ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली या योजनेमुळे भारतीय उत्पादक जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील देशातली गुंतवणूक वाढेल आणि निर्यातही वाढेल असं जावडेकर यांनी सांगितलं दरम्यान मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचं फिक्की या औद्योगिक संघटनेनं स्वागत केलं आहे सरकारच्या या योजनेमुळे उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळेल असं फिक्कीचे अध्यक्ष डॉ संगीता रेड्डी यांनी म्हटलं आहे

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रीमंडळ समितीनं आज याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत याची माहिती दिली आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक प्रकल्पांना आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य बनवणं हा या योजनेचा हेतू आहे पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातले प्रकल्प यांना पूर्ण क्षमतेनं काम करण्यात आर्थिक अडणींचा सामना करावा लागतो

वेंकय्या नायडू यांनी आज केलं दुसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार समारंभात ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक नव्या इमारतीसाठी पावसाचं पाणी साठवण्याची उपाययोजना अनिवार्य करावी असं नायडू यांनी सुचवलं तामिळनाडू महाराष्ट्र आणि राजस्थान या अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यांचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं

केंद्र सरकारनं या आधीच्या नियमांमध्ये केलेले आवश्यक बदल त्यांची सुनियोजित अंमलबजावणी आणि त्यासाठी यंत्रणेमध्ये करण्यात आलेलं परिवर्तन यामुळेच हे शक्य झाल्याचं ते म्हणाले ओडिशामधल्या कटक इथं उभारलेल्या प्राप्तीकर न्यायाधीकरणाच्या नवीन कार्यालयाचं आणि निवासी संकुलाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यामातून झालं त्यावेळी ते बोलत होते कर प्रणालीतल्या सुधारणांमुळे अधिकाधिक करदाते कर भरण्यासाठी पुढे येत आहेत असं सांगून नागरिकांवरचा कराचा बोजा हलका करण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली करांसंबधीची प्रकरणं निकाली काढताना अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी न्यायाधीकरणाला केलं आपल्या या भाषणातूनही स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्याचं तसंच कोविड संबधी नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद धर्मेंद्र प्रधान आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक उपस्थित होते पंतप्रधान भाजपा प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामं केली की जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झालं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं बिहार विधानसभेतल्या यशानंतर ते आज दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकास कामांमुळेच जनतेचा विश्वास आणि लोभ मिळत असल्याचं ते म्हणाले लोकशाहीच्या या उत्सवात सामील होऊन एन डी ए ला कौल दिल्याबद्दल त्यांनी विविध राज्यातल्या जनतेचे आभार मानले तसंच कोविड काळात सर्व नियम पाळत निवडणुका घेतल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाचेही आभार मानले

हर्ष वर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला महाराष्ट्रासह उत्तराखंड मणीपूर मिझोराम त्रिपुरा मेघालय आणि गोवा या राज्यांमधल्या आरोग्यविषयक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली जास्तीत जास्त संख्येनं कोविड चाचण्या करण्यावर भर द्या असा सल्ला डॉ हर्ष वर्धन यांनी यावेळी दिला

गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे भारतातली मोठी बाजारपेठ आणि व्यवसायाला अनुकूल वातावरण याचा परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो त्यांना आपल्या गुंतवणूकीचा चांगाला परतावा मिळू शकतो असं त्यांनी आज एका परिषदेत सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था कोविड परिणामातून सावरत आहे

गेल्या तिमाहीत भारतातल्या कंपन्यांच्या कामगिरीतही सुधारणा झाल्याचं त्यांनी नमूद केलं आत्मनिर्भर योजना देशाला स्वावलंबी बनवण्याबरोबरच जागतिक पातळीवर समर्थ बनवेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला कषी मंत्री किवी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी किवी फळांची बागेतून टेबलपर्यंत अशी मूल्य साखळी निर्माण करण्याच्या उद्देशान कृषी मत्रालयान आज एक बैठक आयोजित केली होती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते नागालँडमधल्या केंद्रीय फलोत्पादन संस्थेचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते कृषी मंत्रालयासह सर्व मंत्रालयं ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत समतोल विकासासाठी सर्वसमावेशक दृष्टी आणि स्थिर धोरणं आखणं आवश्यक आहे असं तोमर यावेळी म्हणाले

वस्त्रोद्योग मंत्रालयानं यासाठी लोकल फॉर दिवाळी ही मोहीम सुरू केली आहे आपली आवडती हस्तकला वस्तू अथवा पोशाख यांच्यासह छायाचित्र काढून ते ज्यांच्याकडून खरेदी केले त्या विक्रेत्याला टॅग करा आणि लोकल फॉर दिवाळी या हॅशटॅगसह समाजमाध्यमावर पाठवा असं आवाहन स्मृती इराणी यांनी नागरिकांना केलं आहे

देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती दरवर्षी शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना आझाद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे देशाच्या विकासात मौलाना आझाद यांचं योगदान मोलाचं असल्याचं मोदींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आचार्य कृपलानी यांनाही पंतप्रधानांनी जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे सीतारामन नाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या काही वस्तू आणि नाणी सांस्कृतिक मंत्री प्रह्नाद सिंह पटेल यांच्याकडे सुपूर्द केली

यामध्ये कुशाण चोल राजपूत मराठा काश्मीरी तसंच ब्रिटीशकालीन भारत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामधली काही नाणी आहेत त्याचबरोबर प्राचीन काळातल्या काही मौल्यवान दागदागिन्यांचाही यात समावेश आहे महाराष्ट् मख्यमंत्री दिवाळी साजरी करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज केलं युरोपातील कोविड साथीची गंभीर स्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातही लोकांनी काळजी घेतली नाही तर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते डॉक्टर्स पोलीस परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी सणासुदीच्या काळातही अथकपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत दिवाळीनंतर शाळा महाविद्यालयं सुरू करणं आवश्यक आहे त्यामुळे दिवाळीत कोविड नियमांचं पालन काटेकोरपणे करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

ही दर कपात तत्काळ अमलात येणार आहे सर्व प्रकारच्या तेलबियांच्या उत्पादनासाठी हे खत महत्त्वाचं आहे तसंच ते पिकांची गुणवत्ता सुधारण्यात आणि झाडांच्या चांगल्या वाढीसाठीही उपयोगी आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधानांच्या योजनेला अनुसरुन खतांच्या किमती कमी केल्याचं रसायनं आणि खतं मंत्रालयानं म्हटलं आहे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे

पथकर नाक्यांवरील वाहनांच्या रांगांमुळे होणारं प्रदूषम कमी करणं आणि महामार्गांवर वाहन चालवण्याचा अनुभव सुखद करण्याच्या हेतूनं फास्टॅगद्वारा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यात येत आहे शस्त्रसंधी उल्लंघन जम्मू काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज संध्याकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेलगत अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल दविंदर आनंद यांनी दिली

व्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जमीन मंजूर केला आहे